राज्यांनी या सवलतींची अंमलबजावणी केंद्राच्या वर्तमान नियमानुसारच योग्य ती खबरदारी पाळून करायची आहे राज्यांमध्ये अडकून पडलेल्या कामगारांना ते आहेत त्याच राज्यात औद्योगिक निर्मिती बांधकाम शेती आणि मनरेगाच्या कामांवर ठराविक अटींनुसार सर्व खबरदारी घेऊनच नेमण्यासंबंधी प्रमाणित कार्यपद्धती केंद्रीय गृह मंत्रालयानं काल जारी केली

देशात खताचं उत्पादन मागणीनुसार सुरु असून राज्यांकडेही खतांचा पुरेसा साठा असल्याचं खत आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी काल सांगितलं

लिंक्डइन या सोशल मीडियावर आपले विचार मांडताना ते म्हणाले की इतिहासात प्रथमच जग एका सामायिक आव्हानाला तोंड देत आहे भारताद्वारे करण्यात येणारे उपाय जगासाठी समर्पक आणि उपयूक्त ठरले पाहिजेत केवळ भारताचं नव्हे तर संपूर्ण मानवजातीचं त्यातून कल्याण झालं पाहिजे अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली

हे कर्मचारी दाखवत असलेली कठोर सेवा तत्परता समर्पण वृत्ती आणि त्यांचं उच्च नीतिधैर्य याबद्दल देश त्यांचा ऋणी आहे अशा शब्दांत त्यांनी या कर्मचाऱ्यांचं कौतूक केलं आहे उद्दव ठाकरे राज्यात आजपासून कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुघनांनुसारच काही प्रमाणात व्यवहार सुरु करण्यात येतील मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल समाज माध्यमाद्वारे लोकांसोबत संवाद साधताना सांगितलं काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यात उद्योग सूरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आतापर्यंत शेतीविषयक कामे शेतमालाची वाहतूक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती परंतू अरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील त्यांची तिथेच राहण्याची व्यवस्था करतील त्यांना आजपासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल बऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दूर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली

पणे पीसीएमसी सील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काल मध्यरात्रीपासून संपूर्ण पूणे आणि पिंपरी चिंचवड शहर सील करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे

रुग्ण संख्येत दिवसभरात झालेली ही राज्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं चित्र दिसत असलं तरी अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्याही महाराष्ट्रातच झाल्या आहेत हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळाप्रच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर गेले पाच दिवस बँक उघडण्याआधीपासूनच पैसे काढण्यासाठी रांगा लागत आहेत मात्र सुरक्षित अंतराबाबतचे कोणतेही निकष पाळले जात नसल्यानं संसर्गाचा मोठा धोका आहे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लॉक डाऊनमुळे व्हिडीओ कॉलवर अंत्यदर्शन घेण्याची वेळ आल्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत देवरूखमध्ये राहणाऱ्या अभिषा बारटक्के यांच्या मातोश्रींचं कोल्हाप्र इथं निधन झालं मात्र लॉक डाऊन मुळे जाता न आल्यान आईची अखेरची भेटही त्यांना व्हिडीओ कॉलवर घेण्याची वेळ आली

अकोला जिल्ह्यात विलगीकरण कक्षातल्या बारा रुग्णांच्या फेरतपासणीत अकरा जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले असले तरी शनिवारी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे ही सतरा वर्षांची रुग्ण जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पहिल्या रुग्णाची मुलगी आहे मात्र तिची प्रकृती स्थिर आहे टाळेबंदीच्या काळात सामाजिक दायित्वाचं भान राखत गोरेगावच्या मीनाताई ठाकरे रक्तपेढीद्वारे साडे चारशेपेक्षा अधिक रक्तदात्यांचं रक्त संकलित करण्यात आलं आहे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत यासाठी शिवीर घेण्यात आल होतं सध्या रक्त संकलन थांबवल असून इच्छुक रक्तदात्यांची यादी आमच्याकडे आहे त्यांना आवश्यकतेनूसार बोलवण्यात येईल अशी माहिती रक्तपेढीचे प्रमुख रमेश इस्वलकर यांनी दिली

या सर्वांची चहा नाश्ता तसंच भोजनाची व्यवस्था विविध सामाजिक संघटना संस्थांकडून केली जात आहे

त्यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ

चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर इथं क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्यानं पोलीस शिपायाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याची घटना काल घडली परभणी जिल्ह्यातल्या आडगाव बाजार इथल्या वासुदेव समाजावर उपासमारीची वेळ आली असून जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष देवून मदत करण्याची मागणी होत आहे गोंदिया शहरात गरजूंना जेवण देण्यास मंदिर समित्या पुढे आल्या असून हनुमान मंदिर समिती मार्फत जवळपास तीन हजार लोकांना दोन वेळा जेवण मोफत पुरविल जात तसंच अनेक कुटूंबियांना मंदिर समिती तर्फे एक महिना पुरातील असे अन्नधान्याचे किट दिले जात आहेत लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये मुक्या प्राण्यांना खाऊ घालण्याचं आव्हान स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उचललं आहे यासाठी घरातली शिल्लक भाकरी चपाती किंवा खाण्यायोग्य अन्न नागरिकांनी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याना भटक्या जनावरांसाठी द्याव असं आवाहन उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी केलं आहे

जालना शहरातल्या रस्त्यांवर चेहऱ्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपालिकेनं दंडात्मक कारवाई सुरु केली आहे

सोने सोमणी साडेतीन मुहूतपैकी एक असलेला गुढी पाडवा कोरोनाच्या टाळेबंदीमुळं कोरडा गेला आणि आता अक्षय्य तृतीया देखील वाढीव टाळेबदीच्या मृदतीतच येत असली तरी सुवर्ण खरेदीची त्यादिवसाची परंपरा अक्षय्य राहावी यासाठी काही प्रमुख सराफ व्यावसायिकांनी यावेळी ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे जवान शहीद बलडाणा ब्लडाणा जिल्हयातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या पातूर्डा इथल्या चंद्रकांत भाकरे या जवानाला शनिवारी वीरमरण आलं काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्हयात सोपोर इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले

अन्य फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत

विवटे मत्य नांदेड नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात तल्लारी झळकवाडी जंगला जवळच्या शेतात एकापाठोपाठ तीन दिवसाच्या फरकानं दोन बिबट्यांचे मृतदेह आढळले या भागात सतत होणाऱ्या अश्या घटनांमुळे हिंस्र प्राण्यांना मारणारी शिकाऱ्यांची टोळी इथे सक्रीय आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे हवामान रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात काल सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि गारांचा पाऊस पडला जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारेही वाहत होते गेल्या आठवड्यापासून संगमेश्वर चिपळूण आणि लांजा तालुक्यात अधूनमधून पाऊस पडत आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर अनेक ठिकाणी तुरळक वृष्टी झाली अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकाची मोठी हानी झाली आहे त्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे चंद्रपुर जिल्ह्यातील काल पहाटेपासून बहुतांश भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीट झाली या पावसाध्या तडाख्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही घराची छपरे उडाली असून मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहेत तर भद्रावती इथं एका घरावर विजेचा मनोरा कोसळल्याने घराची पडझड झाली मात्र सुदैवाने या घटनेत कुटुंब बचावल्याने मोठी हानी टळली दक्षिण रायगडलाही काल अवकाळी पावसानं झोडपून काढलं सोसाट्याच्या वारयासह महाडमध्ये गारांचा पाऊस झाल्यानं लोकांची दाणादाण उडाली जवळपास अर्धा तास पाऊस पडत होता गारांच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे

उस्मानाबाद शहराला काल मध्यरात्रीनंतर पवसानं अतिशय झोडपून काढलं तसा काल राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागात कुठे ना कुठे पाऊस झाला आहे आजही तसाच तो अपेक्षित आहे